केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्य पोलिस दल विविध चौकशी यंत्रणा तसंच केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचे अधिकारी उपस्थित होते भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते तंत्रज्ञान स्नेही तपास यंत्रणा आणि पोलिसिंग तसंच विज्ञानाधरित न्यायवैदयकावर आधारित तपास हा या परिषदेचा विषय आहे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे राज्यसरकार हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेईल आणि आरोपींना कडक शिक्षा करेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे दरम्यान विरोधी पक्षांनी या प्रकरणी राज्यसरकारवर ताशेरे ओढले आहेत राज्यसरकारनं याप्रकरणात पीडितांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत तसंच केंद्र सरकारनंही अशा प्रकरणात ठराविक मुदतीत निर्णय देण्यासाठी कायदा करण्याचे प्रयत्न करावेत असं बसपा प्रमुख मायावती यांनी ट्विटरवर म्हटलं आहे याप्रकरणी एफआयआर दाखल करायला नकार दिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली असा सवाल कॉंप्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा काल रात्री दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हृदयविकाराचा झटक्यानं मृत्यू झाला पीडित महिलेला अधिक चांगल्या उपचारांसाठी हवाई मार्गानं गुरुवारी रात्री नवी दिल्लीत आणण्यात आलं होतं आधीच्या सरकारच्या कार्यकाळात सिंचन समुद्धी मार्ग तसंच विविध महानगरांमधल्या मेट्रोच्या सुरु झालेल्या कामांना नवीन सरकारनं खिळ घालू नये अशी अपेक्षा माजी मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलताना महाजन यांनी राज्यातल्या सिंचन प्रकल्पांना मिळालेल्या स्थगितीबाबत भूमिका मांडली

मात्र त्याठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यानं रोहीणी खडसेंचा पराभव झाला भाजपात कुणीही पाडापाडीचं काम करत नाही असं ते म्हणाले

राज्यातील कापूस खरेदीचा प्रारंभ यंदा अमरावतीतील वडगाव इथून झाला आहे

अशोक दलवाई यांनी केलं महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कृषी विस्तार प्रसारण विभाग आणि महाराष्ट्र विस्तार शिक्षण सोसायटी अकोला यांचे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विस्तार या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते भारत आणि वेस्टइंडिज दरम्यानच्या तीन टी

नाणेफेक जिंकून भारतानं वेस्ट इंडीजला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं

मालिकेतला दूसरा सामना उद्या थिरुअनंतपूरम इथं होणार आहे